र सॅनेटरी नॅपकिन्सवरील कर दर शून्य करण्यात आला असल्याची माहिती अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली

आज सकाळी तपास मोहिमेदरम्यान ही चकमंक झाली मारले गेलेले दहशतवादी कूलगाम जिल्हयातल्या प्रशिक्षु पोलीस मोहम्मद सलीम शहा यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सामील होते असं राज्य पोलीस महासंचालक एस

वैद यांनी सांगितलं ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जस्त करण्यात आला आहे

दोषपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं लक्षात आलं आहे त्याचा लष्कर ए तोयबाशी संबंध असून अन्य दोन स्थानिक आहेत दरम्यान कठूआ जिल्ह्यात आज आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा पुरस्का दलानं दहशतवाद्यांना पुसखोरीचा प्रयत्न उयळून तावला यावेळी झालेल्या चकमकीत एक प्रुसखोर ठार झाला

या सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्या तसंच जिल्ह्यांना दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी सन्मानित करण्यात येणार आहे

सरकारी शाळा अंगणवाडी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र पंचायत भवन आठवडी बाजार धार्मिक स्वळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे

यासेवतच प्रत्येकी सात ते आठ गावांमध्ये सामान्य नागरिक तसंच सामुहिक वैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत भिशन ग्रामीणअंतर्गत झालेले सर्वेशणांची आकडेवारी प्राहय धरली जाईल आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल नव्याने गठीत करण्यात आलेल्या कोंप्रेस कार्य समितीच्या नवी दिल्ली इये आज बैठक होत आहे यात पक्षाची भावी रणनीती काय असेल या वाबत चर्चा होत असून पक्षाचे अध्यक्ष श्री राहूल गांची यांनी बैठकीत संबोधित करताना समितीच्या सदस्यांनी वंचित आणि दुर्बल षटकांसाठी संघर्ष करण्याचं आवाहन केलं आहे ही नवीन समिती अनुषव आणि ऊर्जा युक्त असल्याचं श्री गांधी म्हणाले या बैठक्रीत कोप्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेद्र मोदी यांच्या भाषणात ते हताश असल्याच मत व्यक्त केलं आहे

दरम्यान आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री अमित शाह एक दिवसाच्या मुंबई दौन्यावर असून यादरम्यान केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री श्री

या उमेदवारांव्या याचिका प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या दिवाळीपासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल असं अर्थमंत्री श्री सुबीर मूनगंटीवार यांनी म्हटलं आहे पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते

मुनगंदीवार यांनी सांगितलं

रोजच्या कामाच्या वेळेत पंषरा मिनिटांची वाढ करून शनिवार रविवार सुटी देत पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रस्तावावर सरकार अभ्यास करत असल्याचंही ते म्हणाले मराठा आरबणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा कांती मोर्चाच्या आंदोलनाची हिंसकता सोलापूर जिल्हयात वाढली आहे सकाळ पासून जिल्ह्यात दहा बस फोडल्याची तर नान्नज इयं एक बस जाळल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे बाजीराव विहिरी पासून जवळच असलेल्या खेडमाळवणी चौकात काही आंदोलकांनी एका एस टी बसवर दगडफेक केली मंगळवेढा आगाराच्या तीन बसचं नुकसान झाल्यानं आगार व्यवस्थापक मधुरा जाधव यांनी पुढील निर्णय होईपर्यंत आगारातल्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्याची माहिती दिली यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे दरम्यान आषाढी एकादशी महापूजेला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेल्या मराठा आणि धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात वेण्यास सुरूवात केली आहे

आषाढी एकादशीला पंढरपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सकल मराठा समाजानं आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी करून नये असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यब श्री राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज जालना इयं वार्ताहर परिषदेत बोलत होते पंढरपूरची आषाढी वारी लाखो वारकऱ्यांच्या श्रघ्देचा विषय असून त्याला गालवोट लागू नये असंही ते म्हणाले सॅनेटरी नॅपकिन्सला वस्तू आणि सेवा करातून वगळण्यात यावं यासाठी महाराष्ट्राच्यावतीनं मी अर्थमंत्री म्हणून वस्तू आणि सेवाकर परिषदेसमोर आग्रही मागणी केली होती आज या पाठपुराव्याला यश्र मिळले असून सॅनेटरी नॅपकिन्सवरील कर दर शून्य करण्यात आला असल्याची माहिती अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंदीवार यांनी दिली

या बैठक्रीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्यमंत्री श्री मुनगंटीवार यांनी दिली

तो शून्य करावा अशी राज्याची मागणी झेती महिलांच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय होणे खूप महत्वाचे होते आज ही मागणी मान्य केल्याबद्दल आपण केंदीय वित्तमंत्री श्री पियुष गोयल यांचे आमारी आहोत असेही श्री

यावेळी बोलताना महापौर श्रीमती नंदा जिव्कार म्हणाल्या विरंगुळा केंद ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे आयुष्याच्या उत्तरार्षात समवयस्क व्यक्तींनी एकत्र येऊन आनंदाचे काही क्षण घालवावे पुस्तके वाचावी गाणी म्हणावी इनडोअर खेळ खेळवे ही कल्पनाच आनंद देऊन जाणारी आहे आता प्रत्येक झोनमध्ये असे विरंगुळा केंद्र उभारून ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्कांचे स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले

प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिक विषटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठीचे नाविन्यपूर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभाग लावावा असे आवाहन उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांनी केलं द प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोश्वन क्रैन्सिल ब्रारा आयोजित एक्स्पोर्ट अवाई या कार्यक्रमात ते बोलत होते प्लास्टिक उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य विभागाचे सहसचिव श्यामल मिश्रा स्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष श्री अशोक कुमार बासाक आणि इतर मान्यवर उपस्थित होते

पंतप्रधान श्री

सोलापूर जिल्हयात पंढरपूर टेपूर्णी रस्पावर अकोले गावाजवळ कुम्नर आणि ट्रकची घडक होऊन म्नालेल्या अपषातात पाच वारकरी जखमी झाले यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे आज सकाळी हा अपघात झाला